विजेत्यांमध्ये नागपूरच्या श्रीनभ अग्रवालचा समावेश त प्रत्येक भारतीयानं आपल्याला मिळालेल्या मौल्यवान मतदान अधिकाराचा आदर करावा असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आवाहन

राष्ट्रीय बालप्रस्कार राष्ट्रीय बाल प्रस्कार विजेत्या बालकांनी कोरोनाच्या काळातही आपल्या अदभूत क्षमतांचा वापर केला अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल प्रस्कार विजेत्यांच्या कामगिरीचं कौत्क केलं आहे मोदी यांनी आज या प्रस्कार विजेत्यांशी संवाद साधला कोणत्याही कल्पनेला योग्य कृतीची जोड मिळाली की त्यातून काहीतरी मोठं आणि प्रभावी घड् शकतं याचं उत्तम उदाहरण या प्रस्कारांमधे दिसतं असं ते म्हणाले या प्रस्कार विजेत्यांच्या यशानं देशभरातल्या असंख्य लोकांना प्रेरणा मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल प्रस्कारासाठी राज्यातल्या पाच जणांची निवड झाली आहे

संशोधन क्षेत्रातल्या प्रस्कारासाठी जळगावची अर्चिता पाटिल सोनित सिसोलेकर आणि नागप्रचा श्रीनभ अग्रवाल या तिघांची निवड झाली आहे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल प्रस्कारांअंतर्गत दरवर्षी विविधक्षेत्रात केलेल्या विशेष कामाबद्दल प्रस्कार दिले जातात

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला संबोधित करतील राष्ट्रपतींचं भाषण आकाशवाणी द्रदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन संध्याकाळी सात वाजता प्रसारित केलं जाणार आहे

यामध्ये पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग गृह आणि पर्यावरण विभाग यांना अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले राजशिष्टाचार मंत्री यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र यावेळी प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय मतदार दिन प्रत्येक भारतीयांनी आपल्याला मिळालेल्या मौल्यवान मतदान अधिकाराचा आदर केला पाहिजे असं आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यामातून देशवासीयांना केलं मोठ्या संघर्षानंतर आपल्याला मतदानाचा अधिकार मिळाला आहे त्याचं जतन करा काही लोकांना अजूनही याचं मूल्य कळालं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली राष्ट्रीय मतदार दिन आज साजरा होत आहे

यावेळी डिजिटल मतदार ओळखपत्राचं अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आलं राष्ट्रीय मतदारदिना निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक आयोगाला श्भेच्छा दिल्या आहेत निवडणूक आयोगानं आपल्या लोकशाही मुल्यांना सुदृढ केलं तसंच उत्तम प्रकारे निवडणुकांचं आयोजन देखील केलं मतदार नोंदणी विषयी विशेषतः य्वकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी म्हटलं आहे जगातील सर्वात कमी उंचीची महिला ज्योती आमगे हिचा आज नागप्रात जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे राष्ट्रीय मतदार दिनानिमित सत्कार करण्यात आला यावेळी ज्योती आमगे हिने राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदारांना श्भेच्छा देत मतदार नोंदणीत सहभागी होऊन मतदार व्हावे असे आवाहन केले

संमेलनाचे आयोजक असलेल्या लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त माजी आमदार हेमंत टाकले यांनी आज वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली देवेंद्र फडणवीस दिल्लीत स्रू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मंंबईत निघणाऱ्या किसान मोर्चाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे समर्थन नसून काही पक्ष लोकांची जाणिवपूर्वक दिशाभूल करीत असल्याची टीका राज्याचे माजी म्ख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ते आज नागप्रात पत्रकारांशी बोलत होते

तेव्हापासून राज्यात कॉन्ट्रैक्ट फार्मिंग शेती स्रू आहे मात्र दिल्ली आणि म्ंबईच्या शेतकरी आंदोलनाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा देणे म्हणजे द्हेरी भूमिका घेण्यासारखे असल्याची टीकाही फडणवीस यांनी केली नागप्रातील गोरेवाड़ा प्राणीसंग्रहालयाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यावरून निर्माण झालेल्या वादावर बोलतांना भाजपने कधीही दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध केला नाही मात्र आदिवासी समाजाची मागणी ही गोंडवाना हे नाव देण्याची असून लोकांची जीमागणी आहे ते नाव दिले पाहिजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले घातपात गोंदिया जिल्ह्यात केशोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या उमरपायली गावानजीकच्या जंगलात नक्षलवादयांनी घातपात घडवून आणण्यासाठी पेरून ठेवलेलं स्फोटक साहित्य शोधून पोलिसांनी ते जप्त केलं आहे

अनिल देशम्ख राज्य पोलीस दलासाठी एक लाख घरे बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपुरात केली नागपुरातलं पोलीस महासंचालक कार्यालय आणि पाचपावली तसंच इंदोरा इथल्या पोलीस अंमलदारांच्या निवासस्थानाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते पोलिसांसाठीच्या घरांची कमतरता भरून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण संस्थेनं तीन वेगवेगळ्या पद्धतीचे प्रस्ताव म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपम्ख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केले आहेत असं देशमुख यांनी सांगितलं हेरिटेज सायकल ट्रेल नागप्रातील ऐतिहासिक वारसास्थळाची माहिती जनतेला व्हावी आणि या स्थळाचे जतन व्हावे या उद्देशाने आज नागप्रात नागप्र स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपर्मेट कॉर्पॅरिशन लिमिटेड अर्थात स्मार्ट सिटीतर्फे नागपूर महापालिकेच्या म्ख्यालयातून हेरिटेज सायकल ट्रेल या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ट्रेल रॅलीला मनपा आय्क्त राधाकृष्णन बी यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले

मात्र वर्धा जिल्हयातील फारसे शिक्षण न झालेल्या बचत गटाच्या महिलांनी सोलर पॅनल निर्मितीसारख्या तांत्रिक कामामध्ये प्राविण्य मिळवून उदयोगात भरारी घेतली आहे ग्रामीण भागातील महिला बचत गटामार्फत सोलर पॅनल निर्मितीचा उद्योग उभारण्यात आलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच आणि देशातील द्सरे उदाहरण आहे महिलांदवारे संचालित या कंपनीचा प्रारंभ पश्संवर्धन द्ग्धव्यवसाय विकास क्रीडा आणि युवक कल्याणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांचे हस्ते उद्या होत आहे महिला बचतगटांच्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी वर्धा जिल्हा अग्रेसर राहिला आहे देवळी ताल्क्यातील कवठा झोपडी गावात उमेद अभियानांतर्गत बचत गट आणि ग्रामसंघ तयार करण्यात आले महिलांच्या एकत्रीकरणातूनच उदयोगाची संकल्पनापुढे आली या गावातील तेजस्वी सोलर एनर्जी मागासवर्गीय संस्था म्हणजे स्वतः महिलांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी बनवलेली एक महिला औद्योगिक को ऑपरेटिव्ह संस्था आहे